सक्रीय शासन आणि वेळेवर अंमलबजावणी या संदर्भात बहुस्तरीय प्रगती मंचाच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते प्रधानमंत्र्यांनी आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री आवास योजनांचा आढावाही या बैठकीत घेतला अशा योजनांमधे क्वचित होणारा भ्रष्टाचार आणि योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी काय करता येईल यावरही मोदी यांनी संबंधितांशी चर्चा केली येत्या पावसाळ्यात राज्यांनी जलसंचयनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या प्रधानमंत्र्यांनी रेल्वे आणि रस्ते वाहतूक क्षेत्रातल्या आठ मोठ्या प्रकल्पांचाही आढावा घेतला

हर्षवर्धन यांनी आज राज्यसभेत दिली कर्करोगाच्या रूग्णांना परवडणाऱ्या सेवा सुविधा पुरवण्याची गरज या संदर्भातल्या चर्चेला ते उत्तर देत होते

या केंद्रामधे उच्च रक्तदाब मधूमेह रक्त वाहिन्यांसंबंधीचे आजार तोंडाचा आणि छातीचा कर्करोग तसंच संसर्गजन्य रोगांची मोफत तपासणी केली जाते आयुषमान भारत योजनेच्या माध्यमातून सरकार गरीब कुटुंबांना पाच लाख रुपयांचा वैद्यकीय विमा देतं असं हर्षवर्धन यांनी सांगितलं

केंद्रीय मंत्रीमंडळाची आज नवी दिल्ली इथं बैठक झाली त्यानंतर माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली

खतनिर्मिती कंपन्यांना आवश्यक कच्चा माल मिळावा तसंच शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून देणं सोपं व्हावं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

रशियात मॉस्को इथं इस्लोंच्या तंत्रज्ञानविषयक संपर्क केंद्राची स्थापना करायला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली हे केंद्र रशिया आणि त्याच्या शेजारच्या राष्ट्रांमधल्या अवकाश संशोधन संस्था आणि औद्योगिक संस्थांशी परस्पर सहकार्यातून एकत्रित प्रकल्पांसाठी समन्वयानं काम करेल अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना दिली अवकाश तंत्रज्ञानांशी संबंधित द्विपक्षीय सहकार्यातून सुरू असलेल्या कार्यक्रमांना हे केंद्र पाठिंबा देईल आणि इस्त्रोतर्फे आवश्यक ते निर्णय घेईल असं ते म्हणाले भारताच्या मध्यस्थीतून निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय समझोत्यांशी संबंधित संयुक्तराष्ट्र परिषद करारावर स्वाक्षऱ्या करायला देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली शांततापूर्ण उद्देशांसाठी अवकाश मोहिमा राबवण्यासाठी आणि या मोहिमांमधे परस्पर सहकार्यासाठीच्या इस्त्रो आणि बोलिव्हीयाच्या संशोधन संस्थेशी करायच्या कराराला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली

उन्नाव बलात्कार प्रकरणातल्या पिडीतेच्या अपघाताप्रकरणी उत्तरप्रदेशातल्या संबंधित यंत्रणांनी उद्या स्थितीदर्शक अहवाल सादर करावेत असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत हे प्रकरण तातडीनं सुनावणीला घ्यावं अशी विनंती लहान मुलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे सहाय्यक म्हणून काम पाहणारे ज्येष्ठ विधिज्ञ व्ही गिरी यांनी दाखल केली होती त्यावर आज सरन्यायाधीश न्यायमुर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर सुनावणी झाली यावेळी न्यायालयानं पिडितेनं पत्र पाठवूनही सरन्यायाधिशांनी कोणतीच कृती न केल्यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचाही उल्लेख केला आणि या पिडीतेनं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लिहिलेलं पत्र न्यायालयासमोर का सादर केलं नाही याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही महासचिवांना दिले आहेत उद्या या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे उनाव बलात्कार प्रकरणातल्या पीडितेला झालेल्या अपघात प्रकरणी निलंबित भाजपा आमदार कुलदीप सिंग सेनगर आणि इतर दहा जणांविरुद्ध सीबीआयनं खुनाच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे यासंदर्भात पंधरा ते वीस अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हेगारी कट खून खुनाचा प्रयत्न आणि धाकधपटशा दाखवल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे उत्तर प्रदेश सरकारच्या शिफारशीवरुन केंद्र सरकारनं कालच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपवला होता

वेणुगोपल यांनी न्यायामूर्ती एस

बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाला सांगितलं फक्त आर्थिक निकष लावून आरक्षण देता येणं शक्य नाही अशी भूमिका मांडणा या याचिकावर सुनावणी दरम्यान पीठानं हा निर्णय राखून ठेवला टपाल खात्यानं तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल इंडियाला बळकटी द्यावी असं आवाहन केंद्रीय दळणवळण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केलं आहे टपाल खात्याच्या विभागीय प्रमुखांच्या जम्मू काश्मिरमधल्या श्रीनगर इथं होत असलेल्या वार्षिक परिषदेत व्हीडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे ते बोलत होते टपाल खात्यात बदल घडवून आणण्याकरता प्रत्येक स्तरावर विचारविनिमय सुधारणा आणि कार्यवाही व्हायला हवी यावर त्यांनी भर दिला देशात स्टार्टअप योजनेद्वारे अनेक उद्योग सुरू होत असून त्यांना टपाल खात्यानं सहकार्य द्यावं तसंच ग्रामीण आणि अर्धनागरी क्षेत्रात ई कॉमर्स क्षेत्रातल्या वाढत्या मागणीकडे टपाल खात्यानं एक संधी म्हणून पहावं असंही प्रसाद म्हणाले

काँग्रेसचे माजी खासदार आणि गांधी कुटुंबियाचे निकखर्ती संजय सिंग यांनी आज भाजपात प्रवेश केला पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला त्यांची पत्नी अमिता सिंग यांनही भाजपात प्रवेश केला आहे

उपाध्यक्ष कृष्णा रेड्डी यांनी कगेरी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला सर्वांनी मान्यता दिली मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आणि काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामैय्या यांच्यासह विविध पक्षाच्या सदस्यांनी कगेरी यांना शुभेच्छा दिल्या

हा घातपाताचा प्रकार असल्याचं मानलं जात आहे मात्र अद्याप कुणीही या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही कालच संयुक्त राष्ट्रांनी अफगाणिस्तानातल्या युद्धात निरपराध नागरिक बळी पडत असल्याबाबत चिंता व्यक्त केली होती बांगलादेशमधे अनेक प्रमुख नद्यांची पाणीपातळी कमी झाल्यामुळे तिथली पूरपरिस्थिती सुधारत आहे

परुपल्ली कश्यप आणि प्रणय यांनी ही आपापले सामने जिंकले मात्र सौरभ वर्मा याला पराभव स्विकारावा लागला